राजस्थानमधल्या जैसलमेर इथं लोंगोवाला चौकीवर पंतप्रधानांनी आज सीमा सुरक्षा बलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली त्यावेळी ते बोलत होते सैनिक आहेत म्हणून देश आहे सैनिक देशातल्या लोकांचा आनंद आहेत आज सर्व भारतीयांच्या श्रभेच्छा आणि प्रेम घेऊन आलो आहे त्याचबरोबर देशातल्या प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तीचा आशीर्वाद घेऊन आलोय अशा शब्दांत पतंप्रधानांनी भारतीय जवानांचा गौरव केला हिमालयाचं शिखर असो वाळवंट असो घनदाट जंगल असो किंवा समुद्र भारतीय सैनिकाचा प्रत्येक ठिकाणी विजय झाल्याचं त्यांनी नमूद केलं भारताजवळ ताकद आणि योग्य प्रत्यूत्तर देण्याची इच्छाशक्ती असून विस्तारवादाविरुद्धही भारत आवाज उठवत असल्याचं ते म्हणाले सीमेवर सैनिकांचं धैर्य कायम राखण्यासाठी त्यांची प्रत्येक गरज पूर्ण करणं सरकारची प्राथमिकता असल्याचं सांगून पंतप्रधानांनी राष्ट्र सुरक्षेसाठी तत्पर असलेल्या सैनिकांना नमन केलं

भारतीय जनता पक्षानं दुसऱ्या टप्प्यातले संघटनात्मक बदल केले असून त्यानुसार नवे प्रदेश प्रभारी आणि सहप्रभारींची नियुक्ती केली आहे भाजप नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ता विनोद तावडे यांना हरियाणाचे प्रभारी तर राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना मध्य प्रदेशचं सहप्रभारीपद देण्यात आलं आहे भाजपचे महासचिव सुनील देवधर यांच्याकडे आंध्र प्रदेशचं सहप्रभारीपदी कायम असेल

मुरलीधर यांच्याकडे आंध्र प्रदेशचं प्रभारीपद विजया रहाटकर यांच्याकडे दीव दमण आणि दादरा नगर हवेलीचं प्रभारीपद देण्यात आलं आहे महाराष्ट भाजपच्या प्रभारीपदाची जबाबदारी कर्नाटकचे माजी मंत्री सी

रवी यांच्याकडे देण्यात आली आहे पश्चिम बंगालच्या प्रभारीपदी कैलास विजयवर्गीय यांना तर सहप्रभारी म्हणून भाजप आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय आणि अरविंद मेनन यांना नियुक्त केलं आहे भाजपचे उपाध्यक्ष राधामोहन सिंह उत्तर प्रदेशचे प्रभारी बैजयंत पंडा दिल्ली आणि आसामचे प्रभारी भूपेंद्र यादव बिहार आणि ग्जरातचे प्रभारी डी पुंदेश्वरी ओडीशा आणि छत्तीसढच्या प्रभारी दृष्यंत गौतम पंजाब चंदीगढ आणि उत्तराखंडचे प्रभारी दिलीप सैकीया झारखंड आणि अरुणाचलचे प्रभारी अविनाश राय खन्ना हिमाचल प्रदेशचे प्रभारी सी पी राधाकृष्णन केरळचे तर राष्टीय प्रवक्ता संबित पात्रा यांची मणिप्रच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे बिहारचे राज्यपाल फागु चौहान यांनी सोळाव्या विधानसभेचं औपचारिकरित्या विसर्जन केलं असून मुख्यमंत्री नितीश कुमार आणि मंत्रिमंडळातल्या त्यांच्या इतर सहकाऱ्यांचे राजीनामे स्वीकारले आहेत तसंच नवीन सरकार स्थापन होईपर्यंत आपापल्या मंत्रालयांची हंगामी जबाबदारी सांभाळण्यासही त्यांना सांगण्यात आलं आहे नितीशक्मार यांनी कालच आपला राजीनामा राज्यपालांना दिला होता राष्टीय लोकशाही आघाडीच्या निवडून आलेल्या आमदारांची आज बैठक होणार असून यामध्ये विधिमंडळ नेत्याची निवड होणार आहे या आघाडीतल्या संयुक्त जनता दल भारतीय जनता पक्ष हिंद्स्तानी आवाम मोर्चा आणि विकासशील इन्सान पार्टी या पक्षांच्या नेत्यांची कालच बैठक होऊन त्यात सरकार स्थापनेबाबत चर्चा झाली सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातल्या उंब्रज इथं महामार्गावर असणाऱ्या तारळी नदीच्या प्लावरून मिनी बस कोसळून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आज पहाटे हा अपघात झाला

या मोहिमेअंतर्गत झोन कार्यालय गार्डन महानगरपालिकेच्या शाळा आणि आरोग्य केंद्र शासकीय कार्यालय दुभाजक ऐतिहासिक दरवाजे आणि इमारतींचा परिसर स्वच्छ करण्यात आला मोहिमेत सहभाग नोंदवणाऱ्या प्रत्येक नागरिकाला महानगरपालिका प्रशासकांच्या स्वाक्षरीचं प्रशस्ती पत्र देण्यात येत आहे स्वच्छ भारत अभियानांतर्गत हाती घेतलेली लव औरंगाबाद ही मोहीम यापुढेही सुरु राहणार असल्याचं आय्क्त आस्तिक क्मार पांडेय यांनी म्हटलं आहे